काही लोक सुरक्षा उपायांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मेरे प्यारे देशवासियों लॉकडाऊन भले ही चला गया हो वायरस नही गया कई लोगों नें अब सावधानी बरतना या तो बंद कर दिया है या बहोत ढिलाई लिया है ये बिलक्ल ठिक नहीं अगर आप लापरवाही बरत रहे हैं बिना मास्क के बाहर निकल रहे हैं तो आप अपने आप को अपने परिवार को अपने परिवार के बच्चों को बुजुर्गों को उतने ही बडे संकट मे डाल रहे है दो गज की दरी समय समय पे साबून से हाथ धोना और मास्क लगाना इसका ध्यान रखें देशात या विषाणूच्या संसर्गावर उपचारासाठी अनेक लसींवर संशोधन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक नागरिकाला सणांचा आनंद घेता आला पाहिजे असं आपल्याला वाटतं त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा न दाखवता काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

तुळजापूर तालुक्यात काटगाव अपसिंगा इथल्या पडझड झालेल्या घरांची तसंच पिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत द्रपारी बारा वाजेनंतर ते तुळजापूर शासकीय विश्रामगृह इथं पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातल्या पिंपळगाव या ठिकाणी बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला शासन नियमान्सार न्कसान भरपाई देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी या गावातही देशमुख यांनी काल पिकांची पाहणी केली

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या फक्त पिकाच्या नुकसानीची भरपाई न देता खरडून गेलेल्या शेत जमिनीची ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना केली मदतीचे नियम काय आहेत या पेक्षा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियम आणि अटी करता करता येतील त्या करून तत्काळ मदत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले लातूर इथं वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बियाणे देण्यासाठी बियाणे महामंडळाची सोडत पद्धत अत्यंत चुकीची असून सातबारा असेल त्या शेतकऱ्याला बियाणं दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या निळा इथंही त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तत्पूर्वी काल सकाळी फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली त्यानंतर उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरीत गाळ साचलेला आहे तसंच इलेक्ट्रिक पंप किंवा सिंचन संचाचं नुकसान झालं आहे या नुकसानीसाठी वेगळ्या विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले

त्याची त्यांनी पूर्तता करावी भाजपचीही हीच मागणी आहे असंही दरेकर म्हणाले

उस्मानाबाद तालुक्याच्या जुनोनी परिसरात अतिव्रष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते नुकसानग्रस्त शेतकरी तसंच ग्रामस्थांशी त्यांनी यावेळी संवाद साधला राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यांनी खचून जाऊ नये असं ते म्हणाले या भागात अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना सत्तार यांनी प्रशासनाला केल्या

ते काल बीड जिल्ह्यात सावरगाव इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर बोलत होते पंचनाम्यांसंदर्भात जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचं आवाहन त्यांनी केलं राज्यातल्या ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास आपण रस्त्यावर उतरु असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं भारतीय जनता पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे आणि जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे त्यामध्ये कोणताही भेदभाव वर्गवारी होता कामा नये असं त्या म्हणाल्या मुंडे यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या काही गावांनाही भेट देऊन नुकसानीची पाहणी केली

महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते मात्र राज्याला मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो असं ते म्हणाले

त्या काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या राज्यातल्या महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी शर्मा गेल्या दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत

अतिव्रष्टी आणि पुरामुळे वाहून गेलेले रस्ते आणि पुलांची कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

विविध दर्जाच्या मास्कची निश्चित केलेली कमाल किंमत साथरोग कायदा लागू असेपर्यंत कायम राहतील असं त्यांनी सांगितलं

यापैकी काही दुकानदारांना सुधारणेची नोटीस देण्यात आली असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिंद शहा यांनी सांगितलं या उपरही दुकानदारांनी सुधारणा न केल्यास अन्न मानके कायद्यान्सार कारवाईचा इशारा शहा यांनी दिला

आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला ही बस जळगाव वरुन सुरत कडे जात होती

आज देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते रबी पेरणीसाठी तातडीने पंचनामे न करता हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली

हवामान येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कोकण मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे